या याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार देताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी या परीक्षा घेताना संबंधित प्राधिकाऱ्यांकडून कोविड प्रतिबंधाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जाईल असं सांगितलं

रोजच्या रोज जास्तीत जास्त चाचण्या होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे देशाचा कोविड मृत्यूदर सातत्याने कमी करण्यात यश मिळत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सध्या हा मृत्यूदर एक पूर्णांक सात दशांश टक्के एवढा आहे तो एक टक्क्याच्या खाली नेण्याचं उद्दीष्ट असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे

कंगनाच्या या बंगल्यात अनेक बदल परवानगी न घेता करण्यात आले होते त्याबाबत कंगनाला काल बजावलेली नोटीस तिच्या बंगल्यावर चिकटवण्यात आली होती नोटीसमध्ये दिलेली मुदत संपल्यावर आज पोलीस बदोबस्तात ही कारवाई करण्यात आली

यापैकी एक द्रध्वनी हिमाचल प्रदेशातून आल्याचं तर अन्य दोन द्रध्वनी इतर ठिकाणाहून आल्याच या बातमीत सांगितलं आहे

न्यायालयानं काल तिचा जामीन अर्जही फेटाळून लावला पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी धुंदलवाडी भागांत गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी आज केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी बोलताना शासन आपल्यासोबत असून लवकरच नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन दिलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले हे आज दपारी साडेतीन वाजता विद्यापीठाच्या सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत

प्रवीण वक्ते यांनी सांगितलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या शंकांचं निरसन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

या अन्षंगानं बीड जिल्ह्यातल्या ग्रामस्तरावरील यंत्रणांनी या कार्यक्रमाचं आयोजन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या संवादात सहभागी करून घ्याव अस आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे